वाकड इथल्या रस्त्यांचे कॉक्रिटीकरण पिंपरी गाव ते पिंपळे सौदागर दरम्यानच्या समांतर पूलाचे भूमिपूजन यासह विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा यावेळी पार पडला

असं जावडेकर यावेळी म्हणाले

जयशंकर देशादेशांमधील व्यापार हा समान पातळीवरून व्हायला हवा असं परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर यांनी म्हटलं आहे

आत्मनिर्भर भारत ऑस्ट्रेलिया आणि जपानसारख्या विश्वासू आगीदार देशांबरोबरच्या सहकाऱ्यातून निर्माण होणारी परस्परपूरक शक्ती जागतिक अर्थव्यवस्थेच्या पूनर्बाधणीत महत्वाची ठरेल असं मत जयशंकर यांनी व्यक्त केलं यावर्षीच्या आशिया आर्थिक संवादाचा विषय कोविडोतर जगातील आंतररराष्ट्रीय व्यापार आणि वित क्षेत्राची समीकरणे असा आहे ससून रुग्णालय कोरोनाविषयक वेगळे संशोधन करण्यासाठी राष्ट्रीय विषाण संस्थेवर असलेला चाचण्यांचा ताण आता पण्यातील सर डेविड ससून रुग्णालयाच्या प्रयोगशाळेवर आला आहे त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या चाचण्यांच्या संख्येच्या त्लनेत रुग्णालयात असलेले मनृष्यबळ अप्रे ठरत असल्याने चाचण्यांचे अहवाल येण्यास विलंब होत आहे गेल्या वर्षात सर्वाधिक चाचण्या करणारी एनआयव्ही आता विषाणूच्या नव्या प्रकारांचा शोध घेण्यासाठी संशोधन करत असून त्यांच्याकडील दोन हजारांहून अधिक चाचण्याची संख्या आता कमी करण्यात आली आहे

शहरात पेठांमध्ये न्कतीच या कामाला सुरुवात करण्यात आली त्यांच्या भूमीपूजन प्रसंगी त्या बोलत होत्या प्णे शहरांच्या मध्यवर्ती भागातील जून्या जलवाहिन्या चोवीस तास पाणी प्रवठा योजनेमध्ये बदलण्यात येणार आहेत साहित्य परिषद मराठीच प्रेम हे केवळ देखाव्यातून नको तर ते आंतरिक जाणिवेतून हवं तरच भाषेचं आणि संस्कृतीचं खऱ्या अर्थाने जतन होईल असं मत महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी यांनी व्यक्त केलं प्ण्यात महाराष्ट्र साहित्य परिषदेत मराठी राज्यभाषा दिनाच्या निमिताने आयोजित कार्यक्रमात ते आज बोलत होते यावेळी उपस्थितांनी जानपीठ प्रस्कार विजेते महाकवी क्सुमाग्रज यांना काव्यांजली अर्पण करत अभिवादन केलं विज्ञान दिन उद्या राष्ट्रीय विज्ञान दिन या निमितानं पिंपरी चिंचवड शहरातील सायन्स पार्क मध्ये उद्या पासून ते दोन मार्च पर्यंत विज्ञानावर आधारित विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहे यामध्ये विद्यार्थ्यासाठी विज्ञानावर आधारित प्रतिकृती बनवणे कार्यशाळा खगोल विज्ञान प्रश्नमंज्षा विज्ञान रंजन स्पर्धा यासह शोध इन्श्लिनचा या विषयावर डॉक्टर व्ही

गंभीर आणि अण् उर्जा स्वच्छ हरित आणि स्रक्षित पर्याय या विषयावर एस

जेना यांचं ऑनलाइन व्याख्यान आयोजित केलं आहे क्रिकेट लीग प्णे जिल्हा क्रिकेट संघटनेच्या वतीने आयोजित सदू शिंदे क्रिकेट लीग स्पर्धेत मुलींच्या गटात आज झालेल्या सामन्यात व्हेरॉक क्रिकेट अकादमी संघाने ए के थंडर बाउट संघाचा दोन गडी राखून पराभव केला

हवामान प्ण्यात आज दिवसभर आकाश निरश्न होतं

उद्या दिवसा हवामान कोरडं राहील तर द्रपारनंतर अंशत ढगाळ राहील

पुण्यामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर श्रीमंत दगड्शेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टनं हा निर्णय धेतला आहे तर हा होता आजचा प्णे वृतांत